लोकसभेत काँग्रेस नेते मल्लिकाजूर्न खरगे यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्याला उत्तर देताना केंद्रीय ग्रहमंत्री राजनाथसिंह यांनी मुजफ्फरपूर बालिकाआश्रम शोषण प्रकरणी तपासासाठी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव तसंच अतिरिक्त पोलिस महासंचालकांची समिती नियुक्त करण्यात आली असल्याचं सांगितलं या प्रकरणी संबंधित आश्रमाच्या संचालक आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली असल्याचंही ग्रहमंत्र्यांनी सांगितलं मात्र ग्रहमंत्र्यांच्या या उत्तरानं समाधान न झालेल्या सदस्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला सोलापूरचे खासदार शरद बनसोड यांनी पंढरपूर इथं भाविकांना पांडरंगाच्या दर्शनासाठी येणं सुलभ व्हावं यासाठी दररोज नियमित रेल्वेगाडी सोडण्याची मागणी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या मन की बात मधून नागरिकांना पंढरपूरला येण्याचं आवाहन केलं होतं या कडे त्यांनी लक्ष वेधलं उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी कृषी कर्जासाठी येणाऱ्या अडचणींकडे सदनाचं लक्ष वेधलं राष्टीयकृत बँकांनी कर्जवितरण सुलभ करावं अशी मागणी त्यांनी केली

यावेळी झालेल्या चकमकीत सैन्यदलाच्या अधिकाऱ्यासह चार सैनिकांना वीरमरण आलं या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेल्याचं वृत्त आहे

केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायालयानं चिदंबरम पिताप्त्रांना आठ ऑक्टोबर पर्यंत अटके पासून संरक्षण दिलं आहे

न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी न्यायमूर्ती विनित सरन आणि न्यायमूर्ती के एम जोसेफ यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी त्यांना पदाची शपथ दिली

औरंगाबाद जिल्हा महसूल कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाली असून महसूल विभागातलं कामकाज ठप्प झालं आहे जालना इथंही कर्मचारी निदर्शनं करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे उस्मानाबाद इथं राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे

अपघातात अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढणाऱ्या गिर्यारोहकांचा गट विमा असणं ही अत्यंत आवश्यक असून येणाऱ्या काळात विविध विमा कंपनीशी चर्चा करुन गिर्यारोहकांचा गट विमा करण्याला प्राधान्य देण्यात येईल असं क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते

या प्रकरणी पोलादपूर ठाण्याचे पोलीस निरिक्षकांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे

यात वाचलेले एकमेव प्रवासी प्रकाश सावंत हेच बस चालवत होते असा आरोप म्रतांच्या नातेवाईकांनी केला आहे